मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

कृषी कायदे कामगार कायदे नागरिकत्व कायदा त्यादींबाबत अपप्रचार केला जात असून राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

लोकांच्या जमिनी हिरावून घेतल्या जातील नागरिकत्व हिरावून घेतलं जाईल असा प्रचार केला जातो मात्र तो पूर्णपणे खोटा आहे असं ते म्हणाले याबाबत लोकांमधे जाऊन जागृती करण्याचं आवाहन त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना केलं भाजपा केवळ राष्ट्रीय हिताचंच नव्हे प्रादेशिक आकांक्षांचंही प्रतिनिधित्व करते व्यक्ती पेक्षा पक्ष मोठा पक्षापेक्षा देश मोठा हा भाजपाचा मंत्र आहे असं मोदी यांनी सांगितलं भाजपाच्या विजयावर टीका करणाऱ्या लोकांना भारताची राज्यघटना आणि लोकशाहीची परिपक्वता समजलेली नाही अशी टीका त्यांनी केली भाजपा हे जिकंणारं यंत्र आहे हे खरं आहे मात्र ही चळवळ लोकांशी जोडलेली आहे असंही मोदी म्हणाले भारतरत्न डॉ

मात्र कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता घरातूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे

आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचं पालन केलं जाईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला राज्यात कडक निर्बंध लादताना विविध क्षेत्रांचा विचार झालेला नाही विविध क्षेत्र त्यामुळे प्रभावित झालं आहे अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसला आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं आहे या संदर्भात त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून काही सूचना केल्या आहेत हे लॉकडाऊनसदृश निर्बंध आहेत अशी टीकाही त्यांनी केली छोट्या छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी केली गरीबांचं जीवन आणि अर्थकारण प्रभावित होणार नाही अशा पद्धतिनं नव्यांनं निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी करावी असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत ते आज कोकण पुणे आणि नागपूर विभागातले विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिकांचे आयुक्त तसंच नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे मुख्याधिकारी यांच्या कोरोनाविषयक आढावा बैठकीत बोलत होते

मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावेत कोरोना उपचार केंद्रामधे महिला रुग्णांची विशेष काळजी घ्यावी कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी सात वाजता परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहे दरवर्षी ते असा संवाद साधतात गेल्यावर्षी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रत्नागिरीच्या फलक नाडकर या विद्यार्थींनीनं त्याबाबतचा अनुभव आकाशवाणीला सांगितला

लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा अधिकाधिक पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या आहेत कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन आणि समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला राज्याला लशीच्या सुमारे एक कोटी सहा लाख मात्रा मिळाल्या

राज्यात मात्रा वाया जाण्याचं प्रमाण तीन टक्के आहे ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या निम्मं आहे

प्रदीप व्यास यांनी या बैठकीत दिली राज्यातला लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असं मुख्य सचिवांनी सांगितलं युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावं स्टॅंड अप डिया स्टार्ट अप डिया मुद्रा आदी योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन स्वतः आत्मनिर्भर व्हावं आणि श्रेष्ठ भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे

कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ

प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही अशी ग्वाही नवनियुक्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली

अनिल देशमुख यांच्या संदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं सूतोवाच त्यांनी केलं पोलिसांच्या घरांचं काम तातडीनं मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं त्यांनी सांगितलं गृहमंत्रीपद दिल्या बद्दल त्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांचे आभार मानले आठ दिवसांनंतर सुरू झालेल्या नाशिक जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज सलग द्सऱ्या दिवशीही कांद्याच्या भावात घसरण कायम राहिली मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ आणि लाल कांद्याच्याही भावात घसरण झाली बाजार समिती सुट्टीनंतर सुरू झाल्यावर लाल आणि उन्हाळ कांदा अशा दोन्ही प्रकारच्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वरच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायलयात आव्हान दिलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमणा यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रमणा यांच्या नावाची शिफारस केली होती

नाशिक जिल्ह्यात चांदवड श्व आज खाजगी कोविड केअर सेंटरला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले मात्र या सेंटर मध्ये दाखल असलेले पाच कोरोनाबाधित स्रक्षित असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आज या सेंटरचं उद्घाटन होणार होतं त्याआधी दूपारीच या सेंटरला आग लागली आग लागताच आधी या पाच रूग्णांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं मारत परिसरात घरगुती फर्निचरचं गोदाम तसंच हॉटेल आहे आगीच्या विळख्यात गोदामासह हॉटेल आल्यानं आगीनं उग्र स्वरूप धारण केले

आगीवर नियंत्रण मिळवायला दोन तासापेक्षा जास्त वेळ लागला आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही ज्येष्ठ सर्वोदयी आणि विनोबांचे निकटवर्ती रामभाऊ म्हसकर यांचं काल सायंकाळी प्रसद श्विं निधन झालं

पुढं त्यांनी विनोबांच्या कार्यात स्वतला वाहून घेतलं विनोबा साहित्य प्रकाशित करणाऱ्या परंधाम प्रकाशनाच्या उभारणीत त्यांचं मोठन योगदान होतं विनोबांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेलं निरोप्या हे पुस्तक भूदान यात्रेच्या काळात लोकप्रिय झालं विनोबांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी पाच खंडात प्रसिद्ध केल्या विनोबांच्या संगतीत हे त्यांचं पुस्तक विशेष आहे गीताई आणि गीताप्रवचनाच्या प्रसारासाठी ते राज्यभरात फिरले होते सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी ध्वि संस्थात्मक विलगिकरणात उपचार घेत असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णानं आज आत्महत्या केली आहे काही दिवसांपूर्वी या रुग्णाच्या सर्व सभासदांना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे नैराश्यातून या रुग्णानं आत्महत्त्या केल्याचं बोललं जातंय स्थानिका पोलीस पुढील चौकशी करत आहेत